विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आगेकच कायम पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पणजीत मिरामार इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हजारो शोकाकुल गोवेकारांनी भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला तत्पूर्वी पणजीतल्या कला अकादमी इथं पर्रीकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह अनेक केंद्रीय तसंच राज्यातल्या मंत्र्यांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच अंत्यदर्शन घेतलं केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीतही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली पर्रीकर यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे मनोहर परिंकर यांचं रविवारी रात्री प्रदीर्घ आजारानं निधन झालं

गेल्या वर्षभरापासून परींकर स्वादूपिंडाच्या कर्करोगाशी झूंज देत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहिली गोवा मख्यमंत्री गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रमोद सावंत यांनी काल रात्री उशिरा शपथ घेतली राज्यपाल मुदूला सिन्हा यांनी सावंत यांच्यासह भाजपा आणि मित्र पक्षाच्या इतर अकरा जणांना मंत्रिपदाची शपथ दिली तत्पूर्वी सावंत यांनी विधानसभा सभापतीपदाचा राजीनामा दिला पक्षानं आपल्याला मोठी जबाबदारी दिली असून दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं स्वप्न आणि दृष्टीकोन समोर ठेऊन पुढे जाऊ असं सावंत यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं राहल गांधी कॉप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी काळ बंगळुरूत उद्योजकांशी संवाद साधला आपल्या पक्षाचं सरकार आलं तर जीएसटीमध्ये सुधारणा करून तो अधिकाधिक सुलभ करू आणि करही कमितकमी राहिल याची काळजी घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात सर्वांना आरोग्याच्या हक्कची हमी असेल असं ते म्हणाले

राज्यात पहिल्या टप्प्यात वर्धा रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ वाशीम या सात जागांसाठी मतदान होणार आहे निवडणक आधावा वाशीम भंडारा भंडारा गोंदिया मतदारसंघात निवडण्कीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी काल निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये काल पोलिसांनी संचलन केलं यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी पहिल्याच दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले भारतीय बहुजन आघाडीकडून रमेश पवार यांनी तर अपक्ष म्हणून सुनील नटराजन नायर उर्फ प्रेमासाई महाराज यांनी अर्ज दाखल केला सोशल मिडीया निवडणक आयोग आयोगानं पूर्व पडताळणी न केलेल्या राजकीय जाहिराती प्रदर्शित करण्यावर सर्व सामाजिक माध्यमांना प्रतिबंध करण्यासाठी आपण निर्देश जारी करु असं निवडणूक आयोगानं काल मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आयोगाचे वकील प्रदीप राजगोपाल यांनी न्यायालयासमोर सांगितलं की आयोग आणि सर्व सोशल मीडिया मध्यस्थांची एक बैठक आज घेण्यात येईल याच पद्धतीनं राजकीय जाहिराती आणि राष्ट्रीय हिताच्या अन्य जाहिरातींवर अनेक प्रतिबंध लावण्यासंबंधीचे नवे निर्देशही निश्वित केले जाणार आहेत सोशल मीडियावर पैसे देऊन राजकीय जाहिरातींच्या स्वरुपात बनावट बातम्या प्रसारित करण्यावर अंक्श ठेवावा अशी मागणी करणारी याचिका विधीज्ञ सागर सूर्यवंशी यांनी न्यायालयात दाखल केली आहे मतदार संघ राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखाजोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत गडचिरोली विमूर मतदार संघाचा आढावा

हा मतदारसंघ सर्वाधिक लांबीचा म्हणजे सहाशे किलोमीउ लांबीचा मतदारसंघ आहे घनदा जंगल असलेल्या या मतदारसंघात माओवाद्यांचं कडवं आव्हान आहे

विलास मृत्तेमवार चिमूर मधून निवडून आले होते

पाच महिन्यापूर्वी शिवसेना आणि रायगड जिल्हा प्रमुखपद सोडून देसाई राष्ट्रवादीमध्ये गेले होते शिवसेना नेते अनंत गीते यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे मदत कक्ष उस्मानाबाद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण आणि मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे

महाराष्ट्र शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या मद्यसाठा बाळगल्याप्रकरणी ही कारवाई केल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे उस्मानाबाद इथले अधीक्षक बी एम बिराजदार यांनी दिली आहे लातर लोकसभेच्या निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली

मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या उपस्थितीत या लष्करी सरावाघं उद्घाटन झालं दहशतवाद हे अनेक देशांपुढच आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येतील त्याचा फायदा संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता मोहिमेसाठी होईल असं प्रतिपादन मेजर जनरल संजीव शर्मा यांनी यावेळी केलं

भारतीय लष्कराच्या मराठा लाईट इंफंट्रीची जंगी पलटण यामध्ये सहभागी झाली आहे मंदई व्रिज मुंबई पूल दुर्घटना प्रकरणी नीरजकुमार देसाई यांना काल अटक करण्यात आली आहे देसाई यांच्या संस्थेनं संबधित पुलाचं संरचनात्मक परीक्षण केलं होतं पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली क्रिके अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघानं कसोटी सामन्यातला आपला पहिला विजय नोंदवला आहे उत्तराखंडमध्ये डेहराडून इथं झालेल्या या सामन्यात त्यांनी आयर्लंडचा सात गडी राखून पराभव केला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर नऊ महिन्यांनी त्यांना हा विजय गवसला

मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात काहीशी वाढ झाली तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात काही प्रमाणात घट झाली

उद्या सकाळपर्यंत विदर्भांत तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असन उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे